आयक्त पूणे जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी पुढील महिन्यापासून नवीन उपाय योजना केली जाणार असल्याचे संकेत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत पूणे शहरासह जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक बनल्यानंतर डॉ सुभाष साळूंखे यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनानं एक स्वतंत्र तज्ञ समिती पुण्यासाठी स्थापन केली आहे या समितीच्या अहवालानुसार पुढील महिन्यापासून जिल्ह्यातील कोरोनाच्या उपचार पद्धतीसह एकंदरीतच व्यवस्थापनात योग्य ते बदल केले जाणार असल्याचं राव म्हणाले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाप्रमाणेच आगामी दसरा आणि दिवाळी सारखे सण देखील साधेपणानं साजरे करण्याचं आवाहन राव यांनी यावेळी केलं आहे रुग्णालय पुण्यात कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांच्या चालकांनी स्थानिक राजकीय नेत्यांच्या दादागिरीपासून बचावासाठी पोलीस संरक्षण देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे या नेत्यांकडून रुग्णालयाच्या दैनंदिन कामातही नको तेवढा हस्तक्षेप होत असून आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण होऊ न देताच रुग्णांना घरी अथवा अन्य रुग्णालयात नेण्यासाठी जबरदस्ती होत असल्याची या रुग्णालय चालकांची तक्रार आहे सर्वच राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांकडून अशा प्रकारच्या घटना सर्रास घडत असून या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी याप्रकरणी लक्ष घालावे अशी मागणी पुणे कोविड व्यासपीठ या संघटनेतर्फेही करण्यात आली आहे सिंचन भवन पूण्यातल्या सिंचन भवन इथ कोरोना पासून सुरक्षेसाठी जनजागृती करण्यात आली असून कोरोना किलर ही इलेक्ट्रोनिक यंत्रणाही बसवण्यात आली आहे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांनी आज ही माहिती दिली कार्यालयीन प्रवेशापूर्वी थर्मल गनने तपासणी सॅनिटायझर मास्कचा वापर आणि कार्यालयात कोरोना किलर यंत्रणा बसवण्यात आली आहे हेल्पलाइन पुणे शहरात कोरोनाग्रस्तांची विचारपूस करून धीर देण्यासाठी महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांच्यातर्फे हॅलो माय काँप्रेस ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे या हेल्पलाईनद्वारे कोरोनावर उपचार घेऊन घरी आलेल्या नागरिकांना फोन करून त्यांची विचारपूस करण्यात येते त्यांना कोणता त्रास होतोय का कोणता आहार घेताय काही लक्षणे आहेत का याबाबत विचारणा करून धीर देण्यात येतो पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत आत्तापर्यंत साडेतीन लाख कुटुंबातील जवळपास साडे दहा लाख नागरिकांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे

निवेदन सामान्य नागरिकांनी मिळकत कर भरला नाही तर त्यांच्या घरासमोर बँडबाजा वाजवून त्यांच्या अब्रेचे धिंडवडे काढणारी पुणे महापालिका कर बुडव्या लोकांना दिलासा का देतेय असा संतप्त सवाल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर आणि सुहास कुलकर्णी यांनी आयुक्त विक्रम कुमार यांना केला आहे

या पार्श्वभूमीवर आयुक्तांना आज एक निवेदन देण्यात आलं महापालिकेनं करबुडव्या लोकांना दिलासा देऊ नये तर प्रामाणिक करदात्यांना दिलासा द्यावा अन्यथा लोकायुक्त आणि न्यायालयात दाद मागावी लागेल असे या निवेदनात नमुद करण्यात आल आहे

यासंदर्भात महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्यासोबत बैठक झाली असून कोणकोणती कामे करता येतील याचा आढावा घेतला जात असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केलं मार्केट यार्ड पूण्याच्या मार्केट यार्डात केवळ फळ बाजारात विशिष्ट आडत्यांकडेच लिंब् विक्री करण्याच्या निर्णयाचा फेरविचार केला जाणार आहे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनशी चर्चा करून निर्णयाचा पूनर्विचार केला जाणार असल्याची माहिती बाजार समितीचे नवनिर्वाचित प्रशासक मधूकांत गरड यांनी दिली दरम्यान फळबाजाराच्या तुलनेत भाजीपाला विभागात लवकर लिलाव होतात लिंबाला चांगला भाव मिळतो आणि ग्राहक खरेदीदारांनाही भाजीपाल्यासह लिंबू वेळेत मिळतात त्यामुळे प्रशासकांच्या निर्णयावर शेतकरी नाराज आहेत हवामान पुणे आणि परिसरात गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली आहे

पण तुम्ही मात्र शक्यतो घरी रहा निरोगी रहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार